कोरोनावरील लशीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

भारतात विकसित झालेल्या किफायतशीर आणि परिणामकारक लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवीन कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये उद्या चर्चेची पाचवी फेरी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी

सर्वपक्षीय बैठक कोरोनावरील लशीबाबत भारतीय वैज्ञानिकांना विश्वास असून ही लस पुढील काही आठवड्यात उपलब्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला कोरोना लशीसंबंधी चर्चा करण्यासाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते देशात सध्या आठ प्रकारच्या लशी चाचणीच्या विविध टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी भारतामध्ये तयार झालेल्या किफायतशीर आणि परिणामकारक लशीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले ध्वनी एक्स्पर्ट ए मानकर चल रहे है के कोरोना की वॅक्सीन के लिये बहोत ज्यादा इंतजार नही करना पडेगा माना जा रहा है के अगले कुछ हफ्तो में कोरोना की वॅक्सीन तयार हो जायेगी जैसे हि वैज्ञानिको को हरी झंडी मिलेगी भारत में टीकाकरन अभियान शुरू कर दिया जायेगा लशीबाबत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाकडून मान्यता मिळाल्यानंतर लशीकरण कार्यक्रम राबविला जाईल यासाठी मोठ्या प्रमाणात आणि मजबूत यंत्रणा शीतपेट्यांची सुविधा आणि वितरण व्यवस्था तयार करण्यात येत आहे कोरोना संकटात आघाडीवर राहून लढणारे कर्मचारी डॉक्टर्स यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे

गेल्या फेब्रुवारी मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी देशवासियांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत असं सांगून याबाबत त्यांनी देशवासियांचे आभार मानले भारताने केवळ देशांतच मदत केला असं नाही तर परदेशातील नागरिकांनाही औषधांचा पुरवठा केला लशीकरणाबाबत योग्य माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले लस येणार असली तरी अजून कोरोनाचे संकट कायम आहे लशीकरण कार्यक्रम पूर्ण होईतोवर आरोग्यासाठीचे सर्व नियम पाळण्याबाबतचं आवाहनही मोदींनी या बैठकीची सांगता करताना केलं या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग हर्षवर्धन यांच्यासह काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद टीएमसीचे सुदिप बंडोपाध्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आदी उपस्थित होते

जलद चाचण्या तत्काळ विलगीकरण आणि योग्य उपचार यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत होत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे

शेतकरी चर्चा नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये उद्या चर्चेची पाचवी फेरी होणार आहे काल या चर्चेची चौथी फेरी नवी दिल्लीत झाली यात केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य राज्य मंत्री सोम प्रकाश हेही उपस्थित होते शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही तोमर यांनी यावेळी दिली

नाशिक दरम्यान केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात काही लोक राजकीय हेतूने गैरसमज पसरवत आहेत दिल्लीतील शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज महाराष्ट्रात नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे

कृषी उत्पादन आणि व्यापार विषयक कायदे हे शेतकरी हिताचे आहेत या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमीभाव खरेदी यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवाराबाहेरही त्यांचा कृषी माल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील असंही खोत म्हणाले

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर शून्य टक्क्यांच्या वर येईल असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे मात्र पहिल्या तिमाहीतल्या घसरणीमुळे या वर्षाअखेर मात्र हा विकास दर उणे साडेसात टक्के राहाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे ग्रामीण क्षेत्र अधिक तेजीत असण्याचा अंदाज आहे बॅकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रमुख व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं जाहीर केलं

यात सोनं परदेशी चलन अंमली पदार्थ यासह अन्य वस्तूंची चालणारी नियोजनबध्द्ध तस्करी आणि त्याच्या पद्धती यासंबंधी सविस्तर विश्लेषण करण्यात आलं आहे महसूल अन्वेषण महासंचालनालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोविड काळातही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सीतारामन यांनी यावेळी त्यांची प्रशंसा केली विभागानं आता पर्यंत केलेली कारवाई म्हणजे गुन्हेगारीच्या हिमनगाचं टोक आहे त्यामुळे आर्थिक क्षेत्रातील प्रत्येक गुन्हेगाराला पकडण्यासाठी सीमाशुल्क डी

च्या अधिकाऱ्यांनी कठोर मेहनत घ्यावी असं सीतारामन म्हणाल्या या कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं

या परिषदेत जागितक अर्थव्यवस्था आरोग्य अधिवास संवर्धन आणि वैबिक शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे

भारतातील आयआयटीमधले माजी विद्यार्थी ही संघटना चालवतात

शर्मा यांनी आज संध्याकाळी जम्मू इथं पत्रकार परिषदेत सांगितलं

महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी तर पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी बाजी मारली आहे अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे विजयी झाले आहेत धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र भाजपाचे अमरीश पटेल यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे दरम्यान पुणे नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असून गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे

काँग्रेस उमेदवार दोन जागांवर विजयी झाले आहेत

नौदल दिन भारतीय नौदल दिनानिमित्त नौदल प्रमुख अँडमिरल करमबिर सिंह यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलातील अधिकारी नौसैनिकांना शुभेच्छा दिल्या भारतीय नौदलानं देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्याबरोबरच मानवतेच्या दृष्टीने जेव्हा गरज पडेल तेव्हा देशवासीयांची सेवा केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे जयंती भारताचे माजी राष्ट्रपती आर व्यंकटरामण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन इथं त्यांना आज आदरांजली वाहिली

शेअर जागतिक बाजारातल्या तेजीचा सकारात्मक परिणाम आज देशातल्या शेअर बाजारातही दिसला

तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सहा डिसेंबरला तर तिसरा सामना आठ डिसेंबरला होणार आहे